अजीत पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राजकीय खळबळ राज्यात विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आणि

या मुद्यावर सर्वसहमती दिसत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली भारतानं जगाला युद्ध नाही बुद्ध दिला असं सांगून पंतप्रधानांनी भारतानं विश्वशांतीसाठी केलेल्या बलिदानाचे दाखले दिले गांधीजींचा सत्य आणि अहिंसेचा मंत्रच जगाला समृद्दीच्या दिशेनं नेऊ शकतो असं ते म्हणाले दहशतवाद विरोधी लढ्याबरोबरच पर्यावरण रक्षणाचा मुद्दाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात लावून धरला शरद पवार शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी कॉप्रेसचे नेते शरद पवार काल स्वतःहन मुंबईत सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात हजर होणार होते मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पवार यांची भेट घेऊन आपण सक्तवसुली संचालनालयात जाऊ नये अशी त्यांना विनंती केली या भेटीनंतर पवार यांनी तिथं जाणं रद्द केलं त्या आधी शिखर बँक प्रकरणात आपण आज हजर होण्याची गरज नाही गरज पडेल तेव्हा आम्ही बोलावू असं सक्तवसुली संचालनालयानं पवार यांना मेलवरून कळवलं होतं अजीत पवार राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे त्यांचा राजीनामा मंजूरही करण्यात आला आहे त्यामुळं राष्ट्रवादी कॉप्रेसमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्या राजीनाम्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे अजीत पवारांनी राजीनामा का दिला ते आपल्यालाही ठाऊक नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं शिखर बँक घोटाळ्यात त्यांच्यामुळे माझं नाव आलं या समजुतीनं ते अस्वस्थ होते असं माझ्या नातवानं मला सांगितलं असा खुलासा नंतर शरद पवार यांनी केला

हिंगोली राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसूली संचालनालयानं राष्ट्रवादी कॉप्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्हाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं पुकारलेल्या कालच्या जिल्हा बंदला कोल्हापूर शहर परिसरात संमिश्र प्रतिसाद तर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला हिंगोली शहरात खटकाळी बायपास इथं राष्ट्रवादी युवक कॉंप्रेसच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं यामुळे नांदेड अकोला राष्ट्रीय महामार्ग बराच वेळ ठप्प झाला होता युती राज्य विधानसभेसाठी भाजपा सेना युतीची घोषणा कालही होऊ शकली नाही

गेले दोन दिवस भाजपाची दिल्लीत खलबतं सुरू होती आज शिवसेनेनं मुंबईत आढावा बैठक बोलावली आहे मतदान हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासीठी अभिनव उपक्रम राबवला जात आहे ऐकूया याविषयीचा हा वृत्तांत

हे विद्यार्थी आपल्या पालकांकडून संकल्पपत्र लिहून घेणार आहेत जिल्हा स्वीप समितीच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे या समितीच्या समन्वय अधिकारी रेणुका तम्मलवार यांनी दिली हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी आणि हिंगोली मतदार संघासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे हिंगोलीहून रमेश कदम यांच्यासह मंजुषा गायधनी प्णे अर्ज् महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणध्माळीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायला कालपासून सुरुवात झाली आहे

राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या या जिल्ह्यातच जांबुवंतराव धोटे यांचा वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद होता पण हा इतिहास झाला आता भाजपाचा जोर आहे इथं यवतमाळ वणी पुसद दिग्रस आर्णी उमरखेड आणि राळेगाव हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत या पैकी पाच ठिकाणी भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर शिवेसना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार गेल्यावेळी विजयी झाला यावेळी भाजपला गटबाजीचम आव्हान आहे त्याचा फायदा कॉप्रेस आणि राष्ट्रवादीला घेता येतो का ते बघायचं अपेक्षा इतकीच की हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या या जिल्ह्यावरचा शेतकरी आत्महत्यांचा कलंक मिटावा आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले

काल नवी दिल्लीत नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते याच कार्यक्रमात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट पर्यटकप्रक विमानतळ प्रस्कार प्रदान करण्यात आला राज्यातल्या अन्य तीन संस्थांनाही पर्यटन क्षेत्रातल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलं

शहरामध्ये ख्रिश्वन धर्मातील प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यादोन्ही पंथाच्या दफनभूमी आहेत मुस्लीम धर्मीयांची पारशी समाजाची वैशिष्टयपूर्ण स्मशानभूमी तसंच गिरी पुरी भारती आणि राऊळ या दशनामपंथीय साधू गोसाव्यांची समाधीस्थळे आहेत

ख्यातनाम विदुषी पंडिता रमाबाई यांची कन्या समाजसेविका मनोरमा यांची संगमरवरी दगडात बांधलेली सुदर समाधी येथे आहे यानिमित्तानं याच्या जीवनकार्याची आठवण करण्यात आली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते सांगलीहन शिवाजी कांबळे यांच्यासह मंजुषा गायधनी पुणे विपिन रावत सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल चीफ ऑफ डिफेंस स्टाफ पदाचा कार्यभार स्विकारला निवृत्त होत असलेले हवाईदल प्रमुख बिजेंद्र धनोआ यांनी एका शानदार कार्यक्रमांत त्यांना या पदाचा बॅटन सुपूर्त केला कर्तारपर करतारपूर कॉरिडोर सुरू झाला तरी त्याठिकाणी भारताची सुरक्षा असेल त्यामुळं त्यापासून भारताच्या अंतर्गत सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होणार नाही असं प्रतिपादन उरीमधल्या लक्ष्यभेदी हल्ल्यामध्ये महत्वाची भ्रमिका निभावणारे निवृत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निम्भोरकर यांनी काल पूण्यात केलं रविवारी उरी लक्ष्यभेदी हल्ल्याला तिन वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त पूणे श्रमिक पत्रकार संघांनं निम्भोरकर यांच्याशी वार्तलापाचं आयोजन केलं होतं

या चित्रफिती त्याकाळच्या प्रसिद्ध पॅरामाऊंट वॉर्नर मुवीटोन या स्ट्रडिओजनी तयार केल्या आहेत यामध्ये महात्मा गांधीजींच्या अस्थिविसर्जनाच्या काही दूर्मिळ प्रसंगांचाही समावेश असल्याच एनएफएआयचे संचालक प्रकाश मकदूम यांनी सांगितलं पाटील पुण्यातल्या पूरपरिस्थितीला नाला तसंच ओढ्यालगत असलेली अनधिकृत बांधकामं जबाबदार असल्याचं संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितलं विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी वोलताना दिली काल दुपारी प्रग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पाटील यांच्याविरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली

निधन रत्नागिरी रत्नागिरीतले ज्येष्ठ पत्रकार रशीदभाई साखरकर यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं

रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाचं अध्यक्षपद त्यांनी दीर्घकाळ भूषवलं होतं बॅडमिंटन भारताच्या पारुपल्ली कश्यपनं कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली आहे त्यानं काल उपान्त्यपूर्व लढतीत डेन्मार्कच्या दुसऱ्या मानांकित जान ओ जॉर्गसनचा पराभव केला

पावसाचा जोर आजपासून काहीसा कमी होणार असला तरी पुण्यासह राज्यात काही ठिकाणी अधुन मधून गडगडाटासह जोरदार सरींचं सत्र नवरात्रीतही सुरूच राहील असं हवामान खात्याचा अंदाज सांगतो